सुक्षित राहा आणि कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरा हात वारंवार स्वच्छ ध्वा आणि सुरक्षित अंतर राखा

देशातल्या वाढत्या कोरोना प्रादूर्भावासंदर्भात पंतप्रधानांनी काल सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी दुरदृष्य प्रणालीद्वारे चर्चा केली यावेळी पंतप्रधानांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचाही आढावा घेतला बाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध तपासणी आणि उपचार या त्रिसूत्रीवर भर द्या योग्य नियोजन करून सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र निश्वित करा असे निर्देश त्यांनी दिले

केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी मंत्रालयाचे संयुक्त सचिव कुणाल कुमार हे या पथकांचं नेतृत्व करत आहेत

धुळे सोलप्र सांगली यवतमाळ औरंगाबाद बीड नादेड बुलडाणा इथं दाखल झालेली पथक जिल्ह्यातल्या परिस्थितीचा आढावा घेत असल्याचं आमच्या स्थानिक प्रतिनिधींनी कळवलं आहे मुंबईत दाखल झालेल्या पथकानं बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स भागातील लसीकरण केंद्रांना भेट दिली

लसीचा तुटवडा असल्याच्या वृत्ताचा त्यांनी ट्वीटरवरील संदेशांच्या मालिकेद्वारे इन्कार केला आहे महाराष्ट्रात लसीची टंचाई जाणवत असल्याच्या राज्य सरकारच्या आरोपाच्या अनुषगान त्यांनी हे प्रतिपादन केलं आहे

या दोन्ही राज्यांमध्ये भाजपेतर शासन आहे

या लसीच्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना केल्या जाणाऱ्या पुरवठ्यावर केंद्र सरकार सातत्यानं आणि बारकाईनं लक्ष ठेवून असल्याचही त्यांनी ट्वीटरवर म्हटलं आहे

कोरोना विरुद्धच्या लढ्यातील ही एक महत्वाची कामगिरी आहे

महाराष्ट्र कर्नाटक छत्तीसगड दिल्ली तामिळनाडू उत्तर प्रदेश पंजाब आणि मध्य प्रदेश या आठ राज्यांत दैनंदिन रुग्ण संख्येत मोठी वाढ झाली आहे

देशमख याचिका मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्या आरोपावरून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सीबीआय चौकशीसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशावर राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने काल फेटाळून लावल्या आहेत ही केवळ प्राथमिक चौकशी आहे वरिष्ठ अधिकाऱ्याकडून वरिष्ठ मंत्र्यावर गंभीर आरोप केले असून चौकशी करण्यात काहीही चुकीचं नसल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे या प्रकरणात सहभाग असलेल्यांची प्राथमिक चौकशी करणं आवश्यक असल्याचं न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटलं आहे

तर सचिन वाझेचे पत्र सर्व माध्यमातून पुढे आलं असून या पत्रातील मजकूर महाराष्ट्र आणि पोलिसांच्या प्रतिमेसाठी चांगला नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे जावडेकर महाराष्ट्र राज्यात सध्या ज्या घडामोडी चालू आहेत त्यावरून महाराष्ट्र सरकारला सत्तेत राहण्याचा कोणताही अधिकार नसून शिवसेनेन याबाबत उत्तर दिलं पाहिजे अशी खरमरीत टीका केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली आहे ते काल नवी दिल्ली इथं पक्षाच्या मुख्यालयात बोलत होते इतर कोणत्याही राज्यात इतका भ्रष्टाचार फोफावला नसेल तितका महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे अशीही टीका जावडेकर यांनी यावेळी केली पोलिसच बॉम्ब ठेवतात हे पहिल्यांदा पाहायला मिळालं अशी उद्विगनतादेखील त्यांनी यावेळी व्यक्त केली वाझे आणि शिवसेना यांच्यात कोणता संबध आहे असा प्रश्न उपस्थित करून वाझेनं खरं बोलू नये म्हणून शिवसेनेचे नेते त्याचं समर्थन करत होते असंही जावडेकर म्हणाले तरी अकोला अकोल्यात अतिवृष्टीमुळे तूर पिकाचे नुकसान झाल्याने उत्पादनात घट झाली आहे परिणामी तुरीचे दर वाढत आहेत ब्रुधवारी बाजार समितीत तुरीला सात हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला मात्र बाजार समितीत आवक कमी असल्याने शेतकर्यांना चांगला भाव मिळत आहे खरिपातदेखील अतिवृष्टी झाल्याने तुर पिकाला फटका बसला होता सेंद्रिय अकोला विषमुक्त अन्न निर्मितीसाठी विदर्भातील सहा जिल्ह्यांमध्ये जैविक शेती अभियान राबण्यात येत आहे

याबाबत जैविक शेती अभियानाचे उपसंचालक अरिफ शहा यांनी अधिक माहिती दिली डॉ पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन जे आहे हे अकोला अमरावती बुलढाणा वाशिम यवतमाळ आणि वर्धा या सहा जिल्ह्यामध्ये राबविले जात आहे

आणि या महासंघाचं मुख्यालय जे आहे ते अकोला इथं आहे

या सेंद्रिय शेतकऱ्यांच्या उत्पादित झालेल्या मालाची विक्रीची संपूर्ण जबाबदारी ही महासंघ असणार आहे याच्यामध्ये मुख्यतः आपण सगळ्या प्रकारच्या डाळी कडधान्य अन्नधान्य जे लोकांना खाण्यासाठी जे लागतात त्या पिकांवरती आपण फोकस दिलेला आहे भाजीपाला फळे ही ह्याच्या मध्ये आहेत

पणन संचालनालयाच्या कार्यालयाला काल त्यांनी भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते राइस मिल केंद्र सरकार राईस मिलर्सच्या विरोधात नाही त्यांच्या मागण्यांबाबत राज्य सरकारला विश्वासात घेऊन लवकरच मार्ग काढू असे आश्वासन केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिलं आहे राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत काल धानभरडाई आणि मिलर्सच्या मागण्यांबाबत मुंबईत दुरदृष्य प्रणालीद्वारे बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी दानवे बोलत होते याबाबत नागपूर मध्ये बैठक घेऊन प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल असं भुजबळ यांनी यावेळी सांगितलं

बंधारा उजनी धरणातून सोलापूर शहराच्या पाणीपूरवठ्यासाठी सोडलेले पाणी औज आणि चिंचपूर बंधारा इथं पोहोचलं असून दोन्ही बंधारे पूर्णक्षमतेने भरले आहेत त्यातील औज बंधारा इथं पाण्याची गळती होत आहे याबाबत महापालिका विरोधी पक्षनेते अमोल शिंदे यांनी महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिल्यानंतर गळती थांबवण्याचे काम करण्यात येत आहे

यात्रा वाशीम वाशीम जिल्ह्यातील पोहरादेवी यात्रा रद्द करण्याचा निर्णय महंत विश्वस्त आणि जिल्हा प्रशासन यांनी संयुक्तपणे काल घेतला आहे दरवर्षी राम नवमीला संत सेवालाल महाराज जन्मोत्सव यात्रा भरवली जाते मात्र यंदा कोरोनाच्या वाढत्या प्रदुर्भावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असून भाविकांनी घरीच संत सेवालाल महाराज जन्मोत्सव साजरा करण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे

अशी माहिती यूवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी दिली आहे

व्यापारी निर्णय प्णे महापालिका आणि राज्य शासन यांच्या सुधारित आदेशाच्या निषेधार्थ पुणे व्यापारी महासंघ आज आपली द्काने खुली ठेवणार होते

मात्र सोमवारी केवळ पुण्यातील नाही तरराज्यातील सर्व दुकाने खुली करण्याचा निर्णय महासंघाने काल रात्री बैठकी दरम्यान घेतला तसेच शनिवार रविवार पूर्ण टाळेबंदी असल्याने दुकाने बंद असतील मात्र सोमवारपासून सकाळी दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत दुकाने खुली ठेवण्याचा निर्णय महासंघाच्या बैठकीत एकमताने घेण्यात आला

आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं